जयंतीच्या कार्यक्रमासाठी शिवनेरी किल्ल्यावर गर्दी न करता जयंती साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान गाणे नाटक इत्यादींचं सादरीकरण अथवा इतर सांस्क्रतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये त्याऐवजी अशा कार्यक्रमाचं ऑनलाइन प्रक्षेपण करावं असं सरकारनं सांगितलं आहे

मनरेगाच्या मागणीतल्या वाढीनंतर अर्थसंकल्पात वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

या अधिवेशनाचं दुसरं सत्र आठ मार्चला सुरु होईल

केंद्रीय लोकसेवा आयोगासह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि ती दिली जावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत न्यायालयानं दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असून या कालावधीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देण्याच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

याबाबत केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई इथं संबंधित महामार्ग विभागाच्या आधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यातल्या सर्वात मोठ्या बोराखेडी ग्रामपंचायत सरपंचपदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा राहुल तेलंग यांची तर उपसरपंचपदी सलीमाबी अब्बास खान यांची बिनविरोध निवड झाली

सहा महिन्यांसाठी खातेदारांना पैसे काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे कर्जवसुली कमी प्रमाणात झाल्यामुळे हे निर्बंध घालण्यात आले असल्याचं बँकेचे अध्यक्ष संदीप दिवटे सांगितलं

सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल चार सामन्यांच्या मालिकेला पहिला सामना जिंकून इंग्लंडचा संघ एक शून्यनी आघाडीवर आहे